शेतक यांचं उत्पन्न दृप्पट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर तसंच त्रेर कार्यपद्धतींविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ विधानसभा निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांची अपेक्षा भारतीय रेल्वेची उद्यापासून तीन दिवस निम वैद्यकीय पदांसाठी भरती मोहीम

शेतीमधे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल तसंच कृषी क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून कृषी उत्पादन कसं वाढवता येईल याबाबत सरकारनं आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीचे समन्वयक आहेत

त्यातले सुमारे चार लाख या आजाराला बळी पडतात नवी दिल्ली ॐ आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री हर्षवर्धन तसंच आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्ष या झाल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत दिलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानने त्यांना मुक्त करुन मायदेशी परत पाठवावं असं परराष्ट्र व्यवहारमंत्रालयानं पाकिस्तानला कळवलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज संसदेत निवेदन केलं शिर्डी विमानतळाच्या विकासकामासंदर्भात केंद्रसरकार राज्य सरकारबरोबर एकत्रित काम करील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज लोकसभेत सांगितलं विमानतळाचा विकास ही एक निरंतर प्रक्रिया असून सरकार सर्वच विमानतळ सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे असं त्यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी यासंदर्भात पूरक प्रश्न विचारला होता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आजपासून जन आशीर्वाद यात्रेला जळगावपासून प्रारंभ केला पक्षकार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीकरता तयार व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी जाहीर सभेत केलं शिवसेना नेते संजय राऊत गजानन किर्तीकर एकनाथ शिंदे रामदास कदम आदी नेते यावेळी उपस्थित होते आपली जन आशीर्वाद यात्रा मतांसाठीची मोचेंबांधणी नसून आपण मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतं दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी जात आहोत असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं या यात्रेदरम्यान धुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही ही यात्रा जाणार आहे यात्रा उद्या धुळे जिल्ह्यात येईल यात्रेनिमित्त धुळे शहरात आदित्य ठाकरे यांचा रोड शो विद्यार्थी संवाद तसंच विजय संकल्प मेळावा होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिका यांनी पत्रकार परिषदेत दिली भाजप कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सेना महायुतीच सरकार आणण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे ते आज तुळजापूर क्षे देवी तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलत होते तूळजापूर तालुक्यातील नळदूर्ग धिं अप्पर तहसील कार्यालय सूरु करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली यावेळी अनेक नवीन सदस्यांनी भाजपात प्रवेश केला राज्यातील विधानसभा निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे मतदान यंत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते अशी जनतेला शंका असल्यानं त्यांचा लोकशाहीवरील विश्वास कायम रहावा यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणूक व्हावी असं त्यांनी आज एका संदेशात म्हटलं आहे येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमधील ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी अशी मागणी काँग्रेस आणि मनसे या पक्षांनीही केली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात एक लाख स्वयंरोजगार निर्मितीचं शासनाचं उद्दीष्ट असून त्याद्वारे दहा लाख रोजगार निर्मिती केली जाईल तसंच या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत केली उद्योग विभागाच्या पुढाकारानं आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात देसाई बोलत होते नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी भाजपाचे उद्दव बाब्राव निमसे यांची आज बिनविरोध निवड झाली शिवसेनेच्या कल्पना चंद्रकांत पांडे यांनी माघार घेतल्यानं निमसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं भारतीय रेल्वेच्या वतीनं उद्यापासून तीन दिवस निम वैद्यकीय पदांसाठी भरती मोहीम राबवण्यात येणार आहे

शाळा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित पोष्टीक तसंच सकस अन्न पदार्थ मिळण्याबाबतची देशातील पहिली कार्यशाळा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी रावल यांनी पोटाचे विकार वाढवणा या जंकफूड कडे युवापिढी आकर्षित होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली भारताच्या चांद्रयान दोनचं प्रक्षेपण येत्या सोमवारी म्हणजे बावीस जुलैला दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी केलं जाणार आहे झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संघटनेनं आज याची माहिती दिली हे प्रक्षेपण पंधरा जुलैला होणार होतं मात्र तांत्रिक अडचणीम्ळं ते रद्द करावं लागलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पू ल देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं करण्यात येत आहे आकाशवाणीचं आणि पुलंच अनोखं आणि अतूट नातं होतं त्यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून आणि भारतीय प्रसारण दिनाचं निमित्त साधून पुलं शतशः धन्यवाद या विविधरंगी कार्यक्रमाचं आयोजन आज आकाशवाणी मुंबई केंद्राच्या सभागृहात करण्यात आलं आहे

पुलंच्या साहित्यातले निवडक वेचे आणि आकाशवाणीच्या संग्रहातल्या पुलंच्या ध्वनिमुद्रणाचे निवडक अंश हे आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण आहे ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले पत्रकार अंबरिश मिश्र गायिका श्रुती सडोलीकर कलाकार जयंत सावरकर आणि ज्रिर कार्यक्रमात सहभागी होत आहेत प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात कार्यक्रम रंगत आहे

खरेदीचा सकारात्मक रोख राहिल्यानं दरात वृद्धी झाल्याचं सराफा असोसिएशननं सांगितलं धुळे जिल्ह्यात जुलैदेखील अर्धाअधिक उलटला मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही या बिकट परिस्थितीमुळे धुळे जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी करणारं पत्र पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे

मी

मी पाऊस झाला होता